यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की पश्पालन आणि शेती क्षेत्रात महिला आणि य्वकांना मोठी संधी आहे त्यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं आता सोपं झालं आहे त्याचा लाभ घेऊन महिला आणि युवकांनी आपलं आणि आपल्या परिसराचं भवितव्य बदलावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं पंतप्रधानांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं बिहारच्या विविध भागातील पश्पालक आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधला पश्पालकांसाठी उपय्क्त ई गोपाला ऍपचा आरंभ देखील मोदी यांच्या हस्ते करण्यात आला

राफेल राजनाथसिंह फ्रान्सकडून नुकत्याच भारतात दाखल झालेली राफेल या लढाऊ विमानांची पहिली त्रकडी काल अंबाला इथल्या हवाईतळावर भारतीय हवाई दलात औपचारिकपणे समाविष्ट करण्यात आली ही घटना ऐतिहासिक असून भारतीय सैन्य दलातील हा मैलाचा दगड असल्याचं राजनाथसिंह यांनी यावेळी सांगितलं राफेल विमानं भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी महत्वाची असून त्यांचा हवाई दलात समावेश हा जगासाठी आणि विशेषत जे भारताच्या अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला आव्हान देतात त्यांच्यासाठी इशारा असल्याचं सिंह यावेळी म्हणाले फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ले याही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या मराठा आरक्षण मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत मराठा आरक्षण लागू होण्यासाठी ठामपणे बाजू मांडण्याच्या अन्रषंगाने चर्चा झाली मुख्यमंत्र्याच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीला उपम्ख्यमंत्री अजित पवार मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अन्य वरिष्ठ मंत्री उपस्थित होते राज्याचे महाधिवक्ता आश्तोष कृंभकोणी विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा सचिव राजेंद्र भागवत यांनी सर्वोच्च्य न्यायालयाच्या आदेशाबाबत माहिती दिली इंट्रो पिकेल ते विकेल शेतमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव मिळण्यासाठी विकेल ते पिकेल हे अभियान उपयुक्त ठरेल आणि त्यातून शेतकरी चिंतामुक्त होईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल व्यक्त केला

बाजारात कुठल्या मालाला मागणी आहे त्यानुसार नियोजन करुन दर्जेदार उत्पन्न घेऊन विकेल ते पिकेल ही संकल्पना यशस्वी करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या माध्यमातून मूल्य साखळी निर्माण करणयासाठी गाव पातळीवर पहिल्यांदाच ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री दादा भूसे यांनी दिली राज्यात भाजीपाला रोपांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत

त्याबाबतचा हा वृत्तांत स्क्रिप्ट ठाणे जिल्ह्यातल्या जानकी बगळे यांनी या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधला आणि आपल्या गट शेतीचे महत्त्व विशद केले

या ठिकाणी त्या भाजीपाला आणि रानभाज्या पिकवतात या गट शेतीमुळे त्यांना तीन शेततळी मंजूर झाली आहेत

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मेहेंद्री इथले विकास आरोटे यांनीही या कार्यक्रमात सहभाग नोंदवून परदेशातील नावीन्यपूर्ण भात वाणाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली औषधी गुणधर्म असलेल्या भाताच्या वाणाची लागवड गट शेतीत परावर्तित करून अनेक शेतकऱ्यांना सक्षम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं या सर्वांच्या प्रयोगशील शेतीचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केल त्याचबरोबर राज्य शासनाकडून आवश्यक सहकार्याची ग्वाही दिली

अकोला जिल्ह्यातील वडद टपाल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय राज्य मंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ करण्यात आला या योजने विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट या योजनेद्वारे ग्रामीण भागातील ग्राहकांच्या टपालविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी शाखा कार्यालयं वन स्टॉप शॉप म्हणून काम करणार आहेत

त्याचप्रमाणे जर एखाद्या खेड्यातील प्रत्येक घरास वरील पाच श्रेणीच्या दोन टपाल योजनांमध्ये समाविष्ट केले गेले तर त्या खेड्याला दोन तारांकित दर्जा देण्यात येईल जेव्हा खेड्यातील प्रत्येक घर टपाल योजनेच्या पाचही श्रेणींमध्ये सामील होते तेव्हा त्यास पाच ताऱ्यांचा दर्जा देण्यात येईल सध्या राज्यातल्या अकोला वाशिम परभणी हिंगोली सोलापूर पंढरपूर कोल्हापूर सांगली मालेगाव आणि पालघर या जिल्ह्यांचा या योजनेत समावेश केला असून आगामी काळात ही योजना संपूर्ण राज्यात राबवली जाणार आहे

दरम्यान अॅस्ट्राजेनेका चाचण्या थांबवत असल्याचं डी सी जी आय ला का कळवलं नाही या कारणावरून भारतीय औषध महानियंत्रक अर्थात डीसीजीआयने सीरमला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे रुग्णाची स्रक्षा प्रस्थापित होईपर्यंत या लशीच्या देशात स्रु असलेल्या द्सऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या स्थगित का करू नयेत अशी विचारणाही डी सी जी आय नं या नोटिसीत केली आहे

द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ महेंद्र नाथ पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या योगदानामुळे क्शल यूवा मनुष्यबळ तयार होत असून उद्योगजगताच्या प्रगतीला वेग मिळत आहे असं प्रतिपादन डॉ

उद्योगपती डॉ नौशाद फोर्ब्स या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आपण प्रत्येकाने आपलं काम आनंदाने करायला हवे अस मत डॉ

फोर्ब्स यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केलं

डी पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली म्हाडा अनिल डिग्गीकर महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार अनिल डिग्गीकर यांनी काल स्विकारला

ब्राह्मण मागण्या ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अल्पसंख्यांकांचा दर्जा द्यावा समाजाच्या बदनामी विरोधात कायदा करावा आदी मागण्यांचे निवेदन ब्राह्मण समाजाच्या संघटनांच्या वतीने सर्व पक्षीय नेत्यांना देण्यात आल्याची माहिती माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे उस्मानाबाद कोविडमूळे गेल्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या परीक्षाच झाल्या नाहीत त्यामूळे त्यासाठी घेतलेले परीक्षा शूल्क परत करावं या प्रमूख मागणीसाठी काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद इथ जोरदार निदर्शने केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन दिले

मंजूर निधी टप्याटप्याने उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती संपर्क मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली

त्या दिवसापासून सुलवाडे जामफळ उपसा सिंचन योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे

हवामान उद्या सकाळपर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात त्रळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे संपूर्ण राज्यात आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे आकाशवाणी प्रणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार